एस टी

वीज ग्राहकांच्या हक्कांविषयीचे नियम जारी

दिल्ली ते शिलाँग थेट विमान सेवेला आरंभ

ज्येष्ठ काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांचं निधन

कोविडविषयक स्थितीचा हा गोषवारा

उद्या मध्यरात्रीपर्यंतच्या उड्डाणांद्वारे भारतात येणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर उतरताच चाचणी करून घेणं अनिवार्य राहील अत्यंत काटेकोर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे

दरम्यान पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोरोनावरची पहिली लस देण्यात येईल असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला आहे

लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेला आपलं प्राधान्य असून याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले दरम्यान भारतात दिली जाणारी कोरोनाची लस ही जगातील इतर देशांनी तयार केलेल्या लसींइतकीच प्रभावी असेल अशी ग्वाही आरोग्य मंत्रालयानं दिली आहे लस घेतल्यानंतर सौम्य ताप आणि लस दिलेल्या ठिकाणी वेदना असे त्रास होण्याची शक्यता आहे मात्र हे सर्वच लसींच्या बाबतीत घडतं लसीकरणाच्या मोहिमेत या परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व राज्य सरकारांना देण्यात आल्याचंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संचारबंदीबाबत घोषणा केली

अरुणाचल प्रदेश मणीपूर मिझोराम नागालँड आणि सिक्कीम या उर्वरित पाच राज्यांना जी एस टी तुटीची भरपाई लागू होत नाही

या योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्यावतीनं केंद्र सरकार कर्जाऊ रक्कम घेत आहे

त्या अनुषगानं अर्थमंत्री निर्मला सीताराम विविध क्षेत्रातल्या तज्ञांना भेटून त्यांच्याशी आगामी अर्थसंकल्पासंदर्भात विचारविनिमय करत आहेत याअंतर्गत आज त्यांनी नवी दिल्लीत पायाभूत सुविधा ऊर्जा आणि हवामान बदल या विषयातील काही मान्यवर तज्ञांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली केंद्रीय अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर अर्थ सचिव डॉ

पांडे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव तरुण बजाज मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमणियन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते

कोविड पश्वात काळातील आर्थिक पुनरुज्जीवन हा देखील या चर्चेतला महत्त्वाचा विषय होता व्हिएतनाम हा भारताच्या एक्ट ईस्ट धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ तसंच हिंद प्रशांत योजनेतला महत्त्वाचा भागीदार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेला प्रारंभ करताना सांगितलं धोरणात्मकदृष्ट्या व्हिएतनामशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यास भारत उत्सुक असल्याचंही ते म्हणाले उभय देशांदरम्यान संरक्षण वैज्ञानिक संशोधन नवीकरणीय ऊर्जा पेट्रोकेमिकल्स तसंच कर्करोग संशोधन अशा विविध क्षेत्रातल्या सात नव्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली इडो जपान खुल्या विचारांचा लोकशाही मानणारा आणि पारदर्शक समाज हा नवनिर्मितीसाठी अधिक उपयुक्त असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

जागतिक विकासावरील चर्चा फक्त काहीच देशांमध्ये होऊ शकत नाही हा विषय अधिक व्यापक करत मानव केंद्रित दृष्टीकोन ठेवण्यावर मोदी यांनी यावेळी भर दिला हे दशक आणि त्यापुढील काळ शिक्षण आणि नवनिर्मिती या दोन्हीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या समाजाचं असेल असं म्हणाले नवनिर्मिती हा मानवी सशक्तीकरणाचा आधार आहे आणि शिक्षण प्रक्रियेमध्ये नवनिर्मितीला चालना दिली पाहिजे भगवान बुद्धांच्या विचारांना आणि आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी या संवाद व्यासपीठाचे महत्त्व असल्याचं सांगत मोदींनी पारंपरिक बौद्ध साहित्य आणि धर्मग्रंथांशी संबंधित ग्रंथालय तयार करण्याची घोषणा केली या ग्रंथालयात जगभरातील विविध देशांमधील बौद्ध साहित्याच्या डिजिटल प्रती संकलित करता येतील याचा भारताला विशेष आनंद आहे असं ते म्हणाले दारिद्र्य वंशवाद दहशतवाद लैंगिक भेदभाव वातावरण बदल आणि इतर अनेक समकालीन आव्हानांविरूद्ध बुद्धांचा संदेश आधुनिक जगाला कसा मार्गदर्शन करू शकेल याचं परीक्षण या ग्रंथालयाच्या निमित्ताने करता येईल

वीज ग्राहकांच्या हक्कविषयक नियमांची घोषणाही त्यांनी केली याबाबतचा अधिक वृत्तांत ध्वनी या नव्या नियमांद्वारे सरकार सर्वसामान्य माणसाला सक्षम बनवत असून आता ग्राहक यापुढे अधिकारहीन राहणार नाहीत असं ऊर्जा मंत्री आर के सिंग यांनी सांगितलं प्रत्येकाला आपले हक्क आणि त्यावरील उपाय माहिती असलेच पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन त्यांनी केल वीज पुरवठ्याच्या बाबतीत ग्राहक केंद्रस्थानी राहील असा नियम सरकारनं प्रथमच केल्याचं सांगून मंत्री म्हणाले की या नियमांमध्ये ग्राहकांचे हक्क त्यांचं उल्लंघन झाल्यास दंड आणि सेवा पुरवण्यासाठी कालनिश्विती यांचा समावेश राहील नवी वीज जोडणी निश्वित कालावधीत दिली जाईल न दिल्यास अर्जदाराच्या खात्यात दंडाची रक्कम जमा केली जाईल घराच्या छतांवर वीजनिर्मिती करून ती ग्रहण करणाऱ्या ग्राहकांचे यापुढे दिवस राहतील त्यांचे हक्क देखील या नियमांमध्ये नमूद केले आहेत

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी एक कॉल सेंटर देखील राहील आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून भूपेंद्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे विमानसेवा दिल्ली ते मेघालयची राजधानी शिलाँग दरम्यानच्या थेट विमानसेवेला आजपासून सुरुवात झाली मेघालय सरकारनं या थेट विमानसेवेसाठी फ्लायबिग कंपनीशी भागीदारी केली आहे त्यानुसार मेघालयच्या वाहतूक मंत्र्यांनी आज फ्लायबिगच्या विमानानं दिल्ली ते उमरोई विमातळापर्यंतचा प्रवास करून या सेवेचा प्रारंभ केला

निधन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचं आज नवी दिल्लीतल्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं

व्होरा यांना अलीकडेच ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता त्यातून ते बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरीदेखील पाठवलं होतं पण दोन दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं मोतीलाल व्होरा सहा वेळा मध्य प्रदेश विधानसभेवर निवडून गेले होते तर दोन वेळा त्यांनी या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलं केंद्रातही त्यांनी आरोग्य आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री म्हणून काम केलं तसंच त्यांनी उत्तर प्रदेशच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी सांभाळली होती ते लोकसभा आणि राज्यसभेतही खासदार म्हणून निवडून गेले होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्होरा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे उपराष्ट्रपतींनी व्होरा यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे राज्यसभेचे सदस्य असताना द ते सभागृहात लोककल्याणाबाबत आपले विचार व्यक्त करत असत असं नायडू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोतीलाल व्होरा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मोतीलाल व्होरा हे काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी होते प्रशासकीय आणि संघटनात्मक कामाचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव होता अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

अवकाशातील गुरू आणि शनि हे सूर्यमालेतले दोन विशाल ग्रह आज एकत्र येत महायुती घडवणार आहेत हे ग्रह इतके जवळ येतील की दोन स्वतंत्र ग्रहांऐवजी दोघांचा मिळून एकच ग्रह दिसू लागेल

शेकडो वर्षांनंतर होणारी ही घटना खगोलप्रेमींसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे बिहार मंदिर बिहारमधील जागतिक वारसा स्थळ असलेलं बोध गया इथलं महाविहार आजपासून खुलं करण्यात आलं

बोध गया मंदिर व्यवस्थापन समितीने हा निर्णय घेतला आहे